भारतीय हवाई दलातल्या भांडवली खर्चाबाबतच्या कामकाजाचा कॅगचा अहवाल अर्थराज्यमंत्री पी राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेत सादर केला

मात्र या प्रकरणी अटक केलेले पाचही मानवाधिकार कार्यकर्ते आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असल्यानं नियमित जामिनाची मागणी करू शकतात असंही न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती

संरक्षण मंत्रालयानं नौदलासाठी एकशे अकरा हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे या हेलिकॉप्टरची निर्मिती करू इच्छिणाऱ्या भारतीय तसंच परदेशी कंपन्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं असून या एकशे अकरा पैकी पंचाण्णव हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे हे नवे हेलिकॉप्टर जुन्या चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील आणि यांचा उपयोग तपास मदत आणि बचाव कार्यासाठी केला जाईल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रारंभी समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं राज्यसभेमध्ये प्रथम माजी सदस्य चैतन्य प्रसाद मांझी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक क्रिप्रा अहवाल पटलावर मांडण्यात आला या अहवालात राफेल व्यवहाराचाही समावेश आहे मात्र समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गोंधळामुळे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला

घटनेची तत्व आणि तरतूदींवर मोदी सरकारकडून सातत्यानं आघात केले जात असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे काँप्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या

जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना एकत्र आणण्याचं आणि अनेकांच्या आयुष्यात आपलं अढळ स्थान निर्माण करण्याचं या माध्यमाचं आगळं वेगळं सामर्थ्य देखील अधोरेखित करणारा हा दिवस आहे

संवाद सहिष्णुता आणि शांतता ही यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे रेडियो एक शक्तिशाली साधन आहे आणि सध्याच्या डिजिटल दळणवळण साधनांच्या काळातही इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता रेडियोत आहे असं संयुक राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यात मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला बोराळा जहागीर इथले पत्रकार आपली पत्नी आणि मुलासह डव्हा इथल्या यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला